समाजवादी पक्ष बसपा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी सदनाचं कामकाज तहकूब करुन विभागानुसार महाविद्यालयं आणि विद्यापीठांत रिक्त जागा भरण्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती

कॉंप्रेस सदस्य रिपून बोरा यांनी आसाममधली राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तिकेविषयी बोलायला सुरुवात करताच या सदस्यांनी गदोराळ सुरु केला राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी चर्चेला परवानगी नाकारत दुपारी दोन वाजेपर्यंत सदनाचं कामकाज तहकूब केलं बीजू जनता दलाचे खासदार लाडू किशोर स्वैन यांना श्रद्धांजली अर्पण करुन लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आज सकाळीच भूवनेश्वर शिं खाजगी रुग्णालयात स्वैन यांचं निधन झालं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

केंद्र सरकारनं कृषी व्यवसाय करणा या कुटुंबाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

विर प्रयोगात्मक कला क्षेत्रातील योगदानाबद्दल दोन कलाकारांना गौरवण्यात आलं यात महाराष्ट्रातल्या नृत्यांगना संध्या पुरेचा यांचा समावेश आहे एक लाख रुपये ताम्रपत्र आणि मानवस्त्र अशा स्वरुपाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार कला क्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो

या प्रकल्पामुळे खनिज संपन्न अंगूल आणि ढेंकेनाल जिल्ह्यांचा त्रिर भागांशी चांगला संपर्क प्रस्थापित होऊ शकणार आहे

तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सहा प्रकल्पांचा शिलान्यास करणार आहेत या प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सामाजिक आर्थिक स्तरात सुधारणा होईल असा विधास वाहतूक मंत्रालयानं व्यक्त केला आहे

या काळात या संस्था कोणत्याही स्वरुपात परदेशी निधी स्विकारु शकणार नाहीत

परदेशी निधीचा वापर देश विरोधी कारवायांसाठी होऊ नये याकरता परकीय चलन नियंत्रण कायद्यात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाल्या महिलांना प्रवेशाची मुभा देण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी करणा या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे

गेल्या सप्टेंबरमध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या पीठानं सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेशाची मुभा असल्याचा निर्वाळा दिला होता अफगाणिस्तानातल्या परिस्थितीवर तालिबानबरोबर विधायक चर्चा सुरु केली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे

अमेरिकेमध्ये परदेशी लोकांनी यावं मात्र ते वैध मार्गाने अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं स्थलांतरितांपासून अमेरिकेच्या सीमांचं संरक्षण करणारं विधेयक येत्या दहा दिवसात संसदेमधे मंजूर होईल असं ते म्हणाले

कोरियन द्विपकल्पात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांमध्ये प्रगती झाली आहे अजून बरीच मजल मारायची आहे मात्र उत्तर कोरियाच्या नेत्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं गेल्यावर्षी या दोन नेत्यांमध्ये सिंगापूर क्वें पहिली द्विपक्षीय बैठक झाली होती

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचाही पहिला टी ट्वेंटी सामना न्यूझीलंडबरोबर वेलिंग्टन शिंच सुरु आहे